दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी असं आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी केल आहे

दिल्लीच्या परिस्थितीवर पोलीस कडक नजर ठेऊन आहेत आणि दाखल गुन्ह्यांसंदर्भात लवकरच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही श्रीवास्तव यांनी सांगितल टॅक्टर रॅली संदर्भात शेतकरी संघटना आणि पोलीस यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्याचा मार्ग आणि वेळ निश्चित करण्यात आली होती मात्र अटींच पालन न करता शेतकऱ्यांनी हिंसाचाराचामार्ग स्वीकारला असल्याचंहीपोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितल पंजाब मुख्यमंत्री दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचाराची निंदा केली असूनकाही समाजविरोधी शक्तींचा या हिंसाचारामागे हात असल्याचं म्हंटल आहे गेले दोन महिने दिल्लीच्या सीमांवर शांततेत आंदोलन करणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून बाहेर पडून आपल्या मूळ आंदोलन ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर जावं असं आवाहनही मुख्यमंत्री अमरेद्र सिंह यांनी केल आहे

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही काल हरियाणातील वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊनराज्यात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरदोन आकडी आर्थिक विकास दर गाठू शकणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरण्याची शक्यताही नाणेनिधीनं वर्तवली आहे यामुळे जगात सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगात भारताची ओळख पुन्हा निर्माण होऊ शकते

भारताने कोरोना महामारी आणि त्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मोठी निर्णायक पावलं उचलली असल्याचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालीना जोर्जीवा यांनी जानेवारीच्या सुरवातीलाच काढले केले होते कोविड अपडेट कोरोना महामारीच्या जागतिक संकटाविरुद्धच्या लढ्यात भारताने आता निर्णायक यश मिळवत महत्वाचा टप्पा गाठला असून दिवसेंदिवस नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत स्पाट्यानं घट होत असल्याचआरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे

तर अमेरिका ब्रिटन जर्मनी इटली ब्राझील आदी देशात हे प्रमाण खूपच जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे

मागच्या आठवड्यात त्यांना सिनेटमध्ये बह्मत सिद्ध न करता आल्यानेत्याचं सरकार अल्पमतात आलं होतं

इटलीतील माध्यमांच्या अंदाजानुसार आता पंतप्रधान पदावर नवीन व्यक्ति येऊ शकतेअथवा इटलीत सार्वजनिक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे

प्रजासताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण देशभरात मर्यादित स्वरूपात लसीकरण कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं

हर्षवर्धन कुटुंब नियोजन साधनांची सुधारलेली प्रत आणि अधिक जन्मदर असलेल्या जिल्ह्यांमध्ये राबवली जात असलेली व्यापक मोहीम यामुळं आरतामध्ये माता मृत्यु रोखण्यात तसंच जन्मदर कमी करण्यात यश आलं आहे असं आरोग्यमंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी सांगितल

नागरिकांना खात्रीशीर आरोग्यपूर्ण जीवन शैलीविषयी जागरूक करण्याचं ध्येय आरतानं साध्य केलं असल्याचंही ते म्हणाले

यासाठी विविध राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांनी स्वतंत्र दालनं उभारली आहेत या दालनातून संबंधित राज्यातली पर्यटन स्थळं खाद्य संस्कृती कला वैभव आणि अन्य वैशिष्टपूर्ण वस्तू प्रदर्शित केल्या जातात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन झालं याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा लढा आपण सर्वांनी यशस्वीपणे यापुढेही चालू ठेवण्यासाठी स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार